सीमाप्रशावर दोन्ही देशांमध्ये होणारी ही बाविसावी बैठक असेल भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल करतील तर चीनच्या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व चीनचे परराष्ट्र मंत्री वॅन्ग यी करतील नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलं आहे ते काल विधानसभेत निवेदन करताना बोलत होते राज्यातल्या कोणत्याही जाती धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली हा कायदा मंजूर झाल्यानंतर देशभरात आंदोलनं होत असून जनतेच्या मनातला गैरसमज दूर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली कायद्याला विरोध करण्यासाठी लोकशाही मार्गानं आंदोलन करत निवेदन द्यावं आंदोलनात हिंसाचाराचा मार्ग अवलंबता कामा नये असं मुख्यमंत्री म्हणाले भारताच्या अंतर्गत घडामोडींबाबत योग्य वस्तुस्थिती जाणून घेतल्याशिवाय मलेशियानं कोणतंही वक्तव्य करणं टाळावं असा इशारा भारतानं दिला आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत मलेशियाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य वस्तूस्थितीचा विपर्यास करणारं असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे भारतीय नागरिक असलेल्या कोणच्याही नागरिकत्वावर या कायद्याचा काहीही परिणाम होणार नाही असं मंत्रालयानं म्हटलं आहे

या आठही गाडया धीम्या मार्गावर धावतील आणि प्रत्येक स्थानकावर थांबतील अशी माहिती पश्विम रेल्वेचे प्रवक्ते रविंद्र भाकर यांनी दिली आहे यापैकी चार गाडया चर्चगेट स्थानकातून तर चार गाडया विरार स्थानकातून सुटतील